लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपणार भारतात अलीकडे झालेले बदल हे देशाच्या आर्थिक वाढीच्या दृष्टीनं कायापालट करणारे ठरले असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनं कोणला मतदान करायचं आहे हे निश्वित केलं आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात मेरठ डें प्रचारसभा घेऊन निवडणूक प्रचाराची सुरवात केली ही निवडणूक म्हणजे निर्णय घेणार सरकार आणि निर्णय न घेणार सरकार यांच्यातली लढत असल्याच मोदी म्हणाले एका बाजूला भक्कम चौकीदार आहेत तर दुसऱ्या बाजूला घोटाळयात अडकलेल्या लोकांचा समुह आहे असं ते म्हणाले भाजपा सरकारनं जमीन हवाई क्षेत्र तसंच अंतराळ क्षेत्रात सर्जीकल स्ट्रा क्रे करण्याच साहस दाखवल आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं भाजपासरकारच्या काळात समाजातील प्रत्येक व्यक्ती तसंच देशातल्या कानाकोप यात विकासाच्या प्रक्रिकयेत सामील झाला असून सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट ठेवूनच सरकार काम करत आहे

गरीबांना मोफत वैद्यकीय िक्राज तसंच प्रत्येक सामान्य माणसाचं बँक खातं उघडण्याचं काम या सरकारनं केलं आहे असंही ते म्हणाले

बिहारमधे भाजपाच्या माजी खासदार पुतुल कुमारी आणि नगरसेवक अशोक अग्रवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज माग घेण्याचं पक्षाचं आव्हान फेटाळून लावलं आहे अर्ज मागं घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे भाजपाच्या प्रदेशउपाध्यक्ष पुतुल कुमारी यांनी बांका लोकसभा मतदारसंघांतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर प्रदेश कार्यकारी समितीचे सदस्य अशोक अग्रवाल यांनी कटीहार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत

भारतात अलीकडे झालेले बदल हे देशाची आर्थिक वाढ आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीनं कायापालट करणारे ठरले असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल संध्याकाळी क्रोएशियातल्या जागरेब विद्यापीठात बोलत होते

राष्ट्रपतींच्य क्रोएशिया भेटीदरम्यान जागरेब विद्यापीठात हिंदी आणि संस्कृत अध्ययन केंद्रं सुरू करण्याविषयीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या हवामानवदल ही आजघडीची संपूर्ण जगाला भेडसावणी सामायिक समस्या असून तिचा सामना करण्यासाठी निर्सगाशी मैत्री करण आणि त्याच्याशी सुसंवाद साधून जगण हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते हवामानबदलांना तोंड देण्याची तयारी करताना प्रत्येकानं सर्व बुद्दीमत्ता ज्ञान विज्ञान आणि निर्सगाबद्दलचं भान याचा मेळ साधला पाहिजे असंही ते म्हणाले ही समस्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टींमुळे उद्रवते आणि वाढते याचा पद्धतशीर शोध घेऊन त्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल जिक्ट्रॉनिक माध्यमावर देशाला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत निवडणूक आयोगानं अधिका यांच्या एका समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळात लागू असलेल्या आदर्श आचासंहितेच्या पार्क्षभूमीवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ही बाब निवडणुक आयोगाच्या निर्देशनाला आणून दिली असल्याचं निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहर याला काळया यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघांच्या सुरक्षा समितीपुढं मांडायच्या ठरावाचा मसुदा अमेरिकेनं वितरित केला आहे

अल कायदा आणि ईस्लामिक स्टेटवर संयुक्त राष्ट्रसंघानं घातलेले निर्बंध मसूदवर लागू करण्यासाठी त्याला काळया यादीत टाकलं जाईल असंही त्यात म्हटलं आहे त्यानुसार मसूदला जागतिक प्रवासबंदी केली जाईल त्याच्या मालमत्ता गोठवल्या जातील तसंच त्याच्यावर शरत्रबंदीही घातली जाईल मसूद अजहरवर निर्बंध लागू करावेत यासाठी दबाव आणणाऱ्या फ्रान्स आणि ब्रिटनंनही या ठरावाला पाठिंबा दिला आहे

त्यात दोन महिलांचा समावेश आहे कोंता पोलीस ठाण्यात या सर्वानी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांपुढं आत्मसर्मपण केलं अशी माहिती पोलीसांनी दिली आहे

केल्लर भागात काल रात्री सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केल्यानंतर आज या तिघांना टिपून मारण्यात यश आलं त्या भागातली मोहीम अजूनही सुरु असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे कुपवाडा जिल्ह्यातच यारुलंगेत भागात आज सकाळी सुरक्षा दलांनी सुरु केलेल्या दुस या मोहीमेत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे तर याच टापूत आणखी एक दहशतवादी लपला असल्याचा अंदाज आहे

केरळ राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे

आत्तापर्यंत चाळीस नागरिकांना अतिउष्तेचा त्रास झाला असून काल दोन नागरिकांना उष्माघाताचा झटका आल्याचं वृत्त आहे भारत आफ्रिका वैद्यकशास्त्र सहकार्य मंच स्थापन करण्यासाठी भारत आणि आफ्रिकी महासंघादस्म्यान एका करारावर स्वाक्ष या करण्यात आल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका पत्रिकेद्वारे ही माहिती दिली आहे या सामंजस्य करारामुळे संशोधन आणि विकास क्षमताबांधणी आरोग्यसेवा औषधव्यापार औषध उत्पादन आणि निदानशास्त्र या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धींगत व्हायला मदत होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे

न्यायमूर्ती एस

बोबडे यांच्या खंडपीठानं चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे चित्रपट प्रदर्शित झाला तर रामजन्मभूमी प्रकरणी नेमलेल्या मध्यस्थांच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते असं याचिकेत म्हटलं होतं त्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आणि मध्यस्थी प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं

रसेल सामनावीर ठरला आज संध्याकाळी बंगळुरु िक्वे मुंबई िडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे